लडाख मधल्या पहिल्या महिला विद्यापीठाचं उदघाटनही त्यांनी यावेळी केलं बिलासपूर मनाली लेह या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं असून या रेल्वेमार्गामुळे दिल्ली ते लेह हे अंतर कमी होणार असून याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होईल असा विबास प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

केंद्रसरकार अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान निधीची घोषणा केली आहे याचा फायदा लेह लडाखमधल्या शेतक यांनाही होईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आणखी काही विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पणही करणार आहेत

बांगलादेशला लागून असलेल्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या आंतस्राष्ट्रीय सीमारेषांना सील करण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे असं केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते काल पश्चिम बंगालमधील अलिपूरव्वार जिल्ह्यातील फलकाटा इथं एका सभेत बोलत होते यामुळे घुसखोरी तस्करी आणि इतर सीमेलगतच्या गुन्ह्यांना आळा बसेल तसंच पश्चिम बंगाल आणि देशाच्या सुरक्षिततेतही भर पडेल असंही ते म्हणाले

शुक्ला यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं त्यांची निवड केली आहे त्यांनी मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून कार्य केलं असून सध्या ते राज्य पोलिस गृहनिर्मिती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते व्हिडियोकॉन कंपनीला कर्ज देताना अनियमितता केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयानं काल आयसी आयसी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यासह त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात मनिलॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या अर्ध कुंभमेळ्यातलं दुसरं शाही स्नान उद्या सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर होणार आहे

शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्राशासन पोलीस आणि रेल्वेनं चोख व्यवस्था केली आहे आज पासून दोन दिवस प्रयागराज इथं जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीनं जनतेच्या सूचना मागवण्याची मोहिम भारतीय जनता पक्षानं आज सुरु केली भाजपा अध्यक्ष अमित शाह तसंच केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भारत के मन की बात मोदी के साथ या मोहिमेची सुरुवात केली जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपनं सुरु केलेलं हे अभियान जगातलं पहिलंच अशाप्रकारचं अभियान आहे असं राजनाथ सिंह याची यावेळी म्हणाले या मोहिमेअंतर्गत शेतकरी युवा वर्ग महिला विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर सूचना मागवल्या आहेत असं त्यांनी सांगितलं भाजपाच्या संकल्पपत्र जाहीरनाम्यात सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर या सूचनांचा समावेश केला जाईल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं ही भाजपाचीच नाही तर नव्या भारताच्या निर्मितीसाठीची मोहीम आहे असं अमित शाह यावेळी म्हणाले समाजमाध्यम ई मेल आणि संकेतस्थळांद्वारे हे अभियान दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सांगितलं नागरिक आपल्या सूचना एलईडी व्हॅनच्या माध्यमातूनही देऊ शकतात या व्हॅन ठिकठिकाणी तत्तित केल्या जाणार आहेत भारत के मन की बात मोदी के साथ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे सहभागी लोकशाहीवर भाजपाचा विश्वास आहे असं ते म्हणाले

किशनगंज जिल्ह्यातल्या जोगबानीहून दिल्लीला जाणा या या गाडीचे डबे वश्वतीली जिल्ह्यातल्या साहादई बुजुर्ग इथं रुळावरून घसरून हा अपघात झाला अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथकही घटनास्थळी पोचलं आहे अशी माहिती रेल्वेच्या पूर्व मध्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी दिली

केरळमध्ये कोल्लम इथं प्रेस क्लबच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते नकारात्मक बातम्यांपेक्षा माध्यमांनी विकास पत्रकारिता करुन देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करायला हवा असंही ते म्हणाले गेल्या काही वर्षात माध्यम परिदृश्यात बदल झाला आहे असं त्यांनी सांगितलं अमेरिकेतल्या बेकायदेशीर शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरु असून परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना उद्यापर्यंत या विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येईल असा विधास अमेरिकेतले भारतीय राजदूत हर्ष वर्धन श्रीनगला यांनी म्हटलं आहे ते आज वॉशिंग्टन इथं एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना बोलत होते मिशिगन इथल्या फार्मिंगटन विद्यापीठात बेकायदेशीरपणे प्रवेश धेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी प्रशासनानं ताब्यात घेतल्या प्रकरणाची पस्राष्ट्र व्यवहार मंत्रालयानं गंभीर दखल घेतल्याचं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोंविद उद्या राष्ट्रपती भवनातील वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्वाटन करणार आहेत

जनतेला याकाळात बोन्साय गार्डन म्युझिकल गार्डन हर्बल तसंच स्पिरिच्युयल गार्डनही पाहता येतील यासाठी ऑनलाईन बुर्कींगची सुविधा सुरु करण्यात आल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे पहिल्या महायुद्वातील जर्मनीत तयार केलेला एक हॅन्डग्रेनेड आज फ्रान्सचे बटाटे आयात करणा या जहाजावर सापडला हाँगकाँग पोलिसांनी याबद्दल माहिती दिली या हॅन्डग्रेनेडचा सुरक्षितपणे स्फोट करण्यात आला पोलिसांनी सांगितलं की त्या हॅन्डग्रेनेडचा स्फोट झालेला नसल्याने तो घातक ठरू शकत होता भारताच्या स्मृति मंधानानं आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट महिला फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे